प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक आचारसंहिता भंगाच्या आणखी दोन प्रकरणांमधे निवडणूक आयोगानं क्लीन चीट दिली आहे

देशभरात आजपासून रमजान महिन्याला सुरुवात झाली काल रात्रीपासून मस्जिदमधे तरावीह या विशेष नमाजाकरता गर्दी होती महिनाभर हे नमाज सुरु राहतील रमजान हा उिलामी दिनदशिंकेनुसार नववा महिना असून या महिन्याची सांगता वे उल फित्रनं होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शूभेच्छा दिल्या आहेत रमजानचा पवित्रा महिना समाजात सदभाव प्रसन्नता आणि बंधूभाव वुद्धींगत करेल असं मोदी यांनी म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई डियन्स यांच्यात होणार आहे चेन्नई क्रि आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल साखळी सामन्यांमधे दोन्ही संघांची दोन वेळा गाठ पडली असून ते दोन्ही सामने मुंबईनं जिंकले होते या स्पर्धेत गुणतालिकेत मुंबई अग्रस्थानी असून चेन्नई दुस या क्रमांकावर आहे आजच्या सामन्यात विजेता ठरणारा संघ अंतिम फेरीत जाईल तर पराभूत संघाला त्यासाठी आणखी एक संधी मिळेल उद्या दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यातल्या विजेत्या संघाबरोबर आजच्या सामन्यातल्या पराभूत संघाचा सामना येत्या शुक्रवारी होईल त्यातून अंतिम फेरीतला दूसरा संघ निश्चित होईल अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे